केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवंधन आरोग्य विभागाच वरिष्ठ अधिकारी तसंच माहिती आणि प्रसारण विभागाच सचिव बैठकीत उपस्थित आहप्न

हर्षवर्धन यांनी काल कोरोना मुळं निर्माण झालक्या स्थितीचा आढावा घप्रला राज्य सरकारांनी रुग्णालयातल विलगीकरण कक्ष तपासणी प्रयोगशाळा आणि इतर सुविधा तातडीनं उपलब्ध करुन द्याव्यात अस निर्देश त्यांनी दिल या आजाराविषयीच गैरसमज द्रर करण्यासाठी नागरिकांमध्य जागरुकता निर्माण करावी अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यानी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदशाच्या आरोग्यमंत्र्यांना काल्या आहम्र

या बैठकीस महानगरपालिकघ्र अतिरिक्त आयुक्त स्रश्व काकाणी संचालक वैद्यकीय शिक्षण प्रम्ख रमश्व भारमल आदी अधिकारी उपस्थित होत रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात काल सायंकाळी कोरोनाचा संशयित म्हणून एक रुग्ण दाखल झाला मात्र या रुग्णामध्य कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळलबी नाहीत

या सभांमध्ये पोषणपंचायत जमिनींविषयीचे कायदे शिक्षण स्रक्षा गर्भवती महिलांचं आरोग्य आणि समान संधी अशा विषयांवर चर्चा केली जावी असं पंचायत राज मंत्रालयानं सर्व राज्यांच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे

टप्प्याटप्प्यान सर्व शाळात योगा वर्ग सुरू करण्यात यप्ताार आहप्त